लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातला प्रचार तापला दृष्काळी कामात लोकमत विचारात घ्या मुख्यमंत्र्यांचे आदेश

पदव्यूत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रीया सात दिवसांसाठी स्थगित

सर्वाधिक तापमान चंद्रपुरात पुण्यातही पारा पुन्हा चाळीसवर प्रचार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात सध्या सर्वपक्षीय वरिष्ठ नेते ठिकठिकाणी प्रचार मेळावे चेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल बलिया इथं सभा झाली एनडीए सरकार वंचितांच्या विकासासाठी वचनबद्द असल्याघी ग्वाही त्यांनी दिली तर बेरोजगार तरुणांसाठी आपण काय केलं ते सांगा असा सवाल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात निमच इथल्या सभेत मोदी यांना उद्देशून विचारला भाजपा सरकार हे बुडतं जहाज असल्याचं मत बसपा नेत्या मायावती यांनी लखनौतल्या वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यातील रोड शो दरम्यान भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यात संघर्ष झाल्याचं वृत्त आहे

जागतिक व्यापार संघटनेच्या दिल्लीत झालेल्या मंत्रीस्तरीय बैठकीत वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी भारताची ही भूमिका मांडली जागतिक व्यापार संघटना व्यापार उदीमातून विकासाला हातभार लावते मदतीच्या माध्यमातून नाही हे ही सर्वानी लक्षात घ्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

लिडे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या अतिरेकी संघटनेवरील बंदी पाघ वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे त्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली

मख्यमंत्री दृष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत ते काल मराठवाङ्यातील नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवकांशी बोलत होते दृष्काळ निवारणाची कामं लोकांशी संवाद साधून करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिला आहे त्यांनी नागपूर जिल्हा प्रशासनाशी ऑडिओ ब्रीजद्वारे संवाद साधला वर्धा नागपूर वाशीम जिल्ह्यातील अधिकाऱ्यानाही त्यांनी तत्परतेनं काम करण्याच्या सूचना दिल्या राष्ट्रवादी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉप्रेसनं केला लोकानी दुष्काळामुळे गाव सोडून जावं आणि मतदान करू नये अशीच सरकारची भूमिका होती असा आरोप पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला दुष्काळासाठी सरकारकडे काहीही ठोस उपाययोजना नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातल्या पक्षाच्या मेळाव्यात केली

गोंदिया जिल्ह्यातील परिस्थिती विषयीचा आमच्या वार्ताहरानं दिलेला हा वृत्तांत गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे गोरेगाव तालुक्यात पाण्याची पातळी खालावल्यामुळे या तालुक्यातील अनेक गावातील विहारी कोरड्या पडलेल्या आहेत काही ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र हा पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळे हंडा भर पाण्याकरिता ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे

मे महिन्याच्या अखेर पर्यत हि स्थिती अजून भीषण होण्याची शक्यता आहे

ऐन वेळी गावातील दारू विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि मतमोजणीवर स्थगनादेश मिळवला आता उभी बाटली आडवी करण्यात महिलांना यश मिळतं की नाही ते न्यायालयाच्या निकालानंतरच कळेल

वैद्यकीय प्रवेश मंबई पदव्युत्तर वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं राज्य सरकारनं मराठा आरक्षण लागू करण्यापूर्वीच यावर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती त्यामुळे यावर्षी हे आरक्षण लागू न करता ते पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करावं हा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला त्यामुळे मराठा आरक्षणानुसार प्रवेश घेऊ इष्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता न्यायालयातील याचिकांमुळे प्रवेश प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे

एक मार्च रोजी ईडीनं कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाच्या कार्यालयांवर छापे घातले होते

वज्रेक्षरी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष मनोज प्रधान यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी सव्वातीन कोर्टीच्या कथित घोटाळा प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी झाली अविनाश पाटील कल्पेश पाटील आणि मनोज प्रधान या तीन विश्वस्तांनी संस्थानाची काही जमीन विकली पण पैसा संस्थानात जमा केला नाही असा ठपका या चौकशीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे

एक हरकत मान्य करण्यात आली मान्य केलेली हरकत ही शिरपूर तालुक्यातील आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या अधिक आहे त्या गावाचं नाव त्या गणास द्यावे अशी सूचना या हरकतीत नमूद होती ही हरकत मान्य करण्यात आली असून त्यानुसार मोठ्या ग्रामपंचायतीचे नाव त्या गणास दिलं जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे

गेल्याच आठवड्यात कोल्हापूर आकाशवाणी केंद्राचं तांत्रिकदृष्ट्या आधुनिकीकरण करण्यात आलं आहे

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं शंभूराजांचा पाळणा शस्त्रांचं आणि शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन पुरस्कार वितरण शाहिरी जलसा आणि व्याख्यान अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यात त्यानिमित्त मराठा सेवा संघातर्फे पहिल्यांदाच मिरवणुक काढण्यात आली भामा आसखेड पुणे शहरातील भामा आसखेड योजनेच्या जलवाहिनीचं काम पोलिस बंदोबस्त न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा बारगळलं आहे या योजनेच्या कामाला आता कधी मुहूर्त लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं गेल्या पाच वर्षात योजनेचं काम पूर्ण होऊ शकलं नाही

त्यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी पोलिस आयुक्तांनी दर्शवली होती मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही

लाच ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक गोरख जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा नोंदवला आहे ठेकेदाराकडून दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे क्रिकेट भारताच्या जी एस लक्ष्मी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मॅच रेफरी पॅनलच्या पहिल्या महिला सदस्य ठरल्या आहेत

हवामान विदर्भातली उष्णतेची लाट कायम आहे

राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील आणि हवामान कोरडंच असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे